रिपब्लिक टीव्हीचे संचालक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी आज विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव दाखल केला अर्णब गोस्वामी यांनी त्यांच्या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून सातत्यानं राज्याचे प्रम्ख आणि सरकार यांच्याविरोधात एकांगी विधानं करून शासनाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न चालवल्याबद्दल हा हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी हक्कभंग प्रस्ताव दाखल करून घेतला आणि नियमान्सार कारवाई करण्याची सूचना केली याम्ळे मंत्री आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक होऊन कामकाज आज तीनदा तहकुब झालं अभिनेत्री कंगना राणावत आणि रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संचालक अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात आज विधान परिषदेत हक्कभंग प्रस्तावाची सूचना मांडण्यात आली राणावत हिच्या विरोधात काँग्रेसचे भाई जगताप यांनी तर गोस्वामी यांच्या विरोधात शिवसेनेच्या मनीषा कायंदे यांनी हक्कभंग प्रस्ताव मांडला सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी या सुचना स्वीकारल्या असुन यावर नंतर निर्णय देणार असल्याचं जाहीर केलं अनेकांच्या बलिदानातून मिळालेल्या मूंबईचा अपमान करून कंगनानं मूंबईशी गद्दारी केली आहे अशी टीका जगताप यांनी हा हक्कभंग प्रस्ताव मांडताना केली

ही आजवर एकाच दिवसात कोरोनाम्क्त झालेल्या रुग्णांची सर्वाधिक संख्या आहे

कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचा नवम दीक्षांत समारंभ आज संपन्न झाला

आभासी दीक्षांत समारोह आयोजित करणारे कविकूलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय हे भारतातील पहिले संस्कृत विश्वविद्यालय आहे हे विशेष या दीक्षांत समारोहात संस्कृत क्षेत्रा आणि शिक्षणक्षेत्राातील अतुलनीय योगदानाबदुदल भारतीय विश्वविद्यालय संघाचे पूर्वाध्यक्ष आणि कविकूलगुरू कालिदास संस्कृत विश्वविधालयाचे पूर्वकूलगुरू डॉ

उपाधीने सन्मानित करण्यात आले महाराष्ट्राचे राज्यपाल आणि विश्वविद्यालयाचे कूलपती श्री

भाषा साहित्य वेदविद्या दर्शनादि विविघ शास्त्रो संस्कृतमध्ये आहे परा अपरा विद्या प्रवृत्ती निवृत्ती प्रेयसु श्रेयसु या सर्वांचे सार संस्कृत भाषा आहे अभियांत्रिकी चिकित्साशास्त्रा व्यवस्थापनशास्त्रा इ